सलग सहा दिवस या संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या नऊ लाखांपेक्षा कमी आहे

तेरणा धरण ओसंडून वाहत आहे तेरणा नदीमार्गे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे तेरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे परंडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव धरणाची चार दारं उघडण्यात आली आहेत खंडेश्वरवाडी इथल्या पाझर तलावाची परिस्थिती तसंच जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांनी दिली आहे जिल्ह्यातल्या नळदर्ग इथं पर्यटकांचं आकर्षण असलेला किल्ल्यातला नर मादी धबधबा सुरू झाला आहे

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल सुरू झालेला पाऊस अद्याप सुरु आहे सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिराच्या सभामंडपात पाणी शिरलं आहे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं संभाव्य भागातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिले आहेत सांगली जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे

वाशिम तालुक्यात अनसिंग मालेगांव तालुक्यात मुंगळा आणि मंगरुळपिर तालुक्यात शेलू कवठळ पार्डी पोटी आणि मंगरुळपिर या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे इथं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत

पुणे इथल्या टोळगे आणि उंडाळे कुटुंबांतर्फे गेली नऊ वर्षे ही विद्युत रोषणाई करण्यात येते

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला या अपघातामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी काही काळ रस्ता अडवून ठेवला होता

मुंब्रा इथल्या अग्नीशमन दलाच्या एका वाहनाचा हायड्रॉलिक पाईप ही आग विझवण्यासाठी जात असताना रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे तुटला मात्र अग्नीशमन दलाच्या अन्य एक वाहनाच्या मदतीनं ही आग विझवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे